या पार्श्वभूमीवर शेतकरी सकारात्मक विचार करुन आंदोलन थांबवतील असा विश्वास कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज सकाळी व्यक्त केला शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं तोमर यांनी पुन्हा एकदा सांगितलं चर्चेच्या मागच्या फेरीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी कृषी कायद्यांबाबतचा आपला दृष्टीकोन सादर करताना कायद्यातले नेमके कोणते मुद्दे खटकत आहेत त्यावर बोलावं असं आवाहन तोमर यांनी केलं होतं किमान आधारभूत किंमत यापुढेही कायम राहणार असल्याचं आश्वासन देऊन शेतकऱ्यांनी चिंता करू नये असंही त्यांनी म्हटलं होतं शेतकरी प्रतिनिधींनी कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केला त्यावर सरकारनं या कायद्यांच्या सर्व घटनात्मक तरतूदी स्पष्ट केल्या बाजार समित्यांबाबतचा मुद्दाही शेतकऱ्यांनी मागच्या वेळी मांडला बाजार समित्या खाजगी बाजार आणि मार्केट यार्ड यांच्यात समन्वय असावा तसंच बाजार समित्यांबाहेर केलेल्या व्यवहारांचीही योग्य नोंदणी होणं आवश्यक आहे असं मत या प्रतिनिधींनी व्यक्त केलं होतं शेतकरी संघटनांनी आपले विचार व्यक्त केल्याबद्दल तोमर यांनी आभार मानले आणि सरकार नेहमीच त्यांचं म्हणण ऐकून घेण्यास तयार आहे असं आश्वासन दिलं

सरकारच्या नियोजनबद्ध आणि परिणामकारक प्रयत्नांमुळे कोविड साथ आटोक्यात ठेवण्यात यश आलं राष्ट्रीय दु

नजीकच्या काळात विविध देशांचे नेते आणि नागरिक कसे निर्णय घेतात यावर साथीचं गांभीर्य आणि ती कधी संपेल हे ठरणार आहे असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनाम घेब्रेयेसुस यांनी व्यक्त केलं आहे लोकांनी संयम बाळगत अधिक सतर्क राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे

संघटनेच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी काल जिनिवा इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

श्रीमंत देशांनी गरीब देशांना कोरोनावरील लसीसाठी वेठीला धरू नये असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेला केलं आहे

विकसनशील देशांना कोविड साथीतून सावरण्यासाठी मदत व्हावी म्हणून कोविड लस सर्वांना उपलब्ध करुन द्यावी आणि श्रीमंत देशांनी विकसनशील देशांना मदत करावी असं घेब्रेयेसुस यांनी म्हटलं आहे

काँग्रेसला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला

तेलंगणा राजीनामा तेलंगणमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांनी काल संध्याकाळी पदाचा राजीनामा दिला नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरु करण्याची विनंती त्यांनी पक्षाधीकाऱ्यांना केली आहे

चौहान यांनी काल राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन प्रकल्प कामावर आधारित असेल

आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशात दुग्धोत्पादन क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी तसंच महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने अमूल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय

जगन मोहन रेड्डी यांनी या योजनेचं उद्घाटन केलं

हरित लवाद दिल्लीतल्या हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते झाडण्याआधी त्यावर पाणी फवारा असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादानं स्थानिक प्रशासनाला दिले आहेत सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी यासाठी वापरावं असं लवादानं म्हटलं हे

रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावण्याचे निर्देशही लवादानं दिले आहेत कचरा जाळण्यास मनाई करावी असं सांगून या निर्देशांच्या पालनाबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी राज्याच्या पर्यावरण सचिवांना पाठवावा असं लवादानं म्हटलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार